त्यामुळे अनेक उद्योग आणि रोजगारसंधी निर्माण होतील असा विक्वास त्यांनी व्यक्त केला मोटर वाहन सुधारणा कायद्यामुळे देशातल्या रस्ते अपघातांमध्ये घट होण्याबरोबरच वाहतुकीमध्ये शिस्त निर्माण होईल तसंच वाहन चालक परवाना आणि इतर संबंधित प्रक्रियांमध्ये पारदर्शकता आल्यानं भ्रष्टाचार कमी होईल

विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देणार असलो तरी पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांवर बंदी घालण्याचा सरकारचा विचार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं

राज्यातील पूर आणि दृष्काळाच्या पार्धभूमीवर यंदाचा ऊस गळीत हंगाम एक महिनाभर लांबणीवर पडणार आहे यावर्षी पश्विम महाराष्ट्रातील दोन लाखाह्न अधिक हेक्टरवरील ऊस पिकाचं नुकसान झालं आहे

युतीसाठी वंधित बहजन आघाडीच्या कार्यकारी मंडळानं कॉंप्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाशी सतत संपर्क केला

भारतीय स्टेट बँकेनं कर्जावरच्या व्याजदरात कपात करत असल्याची घोषणा आज केली

चालू आर्थिक वर्षात स्टेट बँकेनं केलेली ही तिसरी कपात आहे

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीनं दिला जाणारा भगवानराव लोमटे स्मृती राज्य प्रस्कार यावर्षी ज्येष्ठ पत्रकार मध्कर भावे यांना जाहीर झाला आहे

कोल्हापूर जिल्ह्यातल्या मांडुकली इथं रस्त्यावरचं पाणी कमी झाल्यानं करूळ घाटमार्गावरची थांबवलेली वाहतुक पुन्हा सुरु केली आहे

महाराष्ट् आणि मध्यप्रदेशाच्या सीमेवर असलेल्या संजय सरोवर आणि पुजारीटोला धरणातुन मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग केला आहे त्यामुळे भंडारा जिल्ह्यातली वैनगंगा नदीच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे तसंच कारधा गावाला जोडणारा व्रिटीशकालीन पूल पाण्याखाली गेल्यामुळे पुलावरची वाहतूक बंद केली आहे

नांदेड आणि अकोल्यात वातावरण स्वच्छ असून पावसाचं वृत्त नाही